काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन जनतेला संबोधित करताना ते बोलत होते

मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाणार या वृत्ताचं त्यांनी यावेळी खंडन केलं

जर अधिक मनुष्यबळ लागलं तर ते केंद्र सरकारकडे तर त्याची आपण मागणी करणार आहोत हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय करण्याची आवश्यकता वाटली प्राथमिक केंद्र मध्ये म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली

रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालवून घेतला जाणार नाही अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणं आढळल्यास स्वतःहून तपासणी करावी नियम बंधनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले हा जो आता लॉकडाउन चा टप्पा आहे हा सतत आता वाढवत वाढवत वाढवत जायचं की नाही जायचं लॉकडाउनचं काय करणार हे तुम्ही ठरवायचं जेवढी शिस्त तुम्ही पाळला जेवढे तुम्ही बंधनं कडक पद्धतीने पाळला तेवढं लवकर आपण या संकटातून बाहेर येऊ

करमाड नजिक सटाणा फाट्यावर ही दुर्घटना घडली मध्यप्रदेशातील शहाडोल आणि उमरिया जिल्ह्यातले हे वीस मजूर जालना औद्योगिक वसाहतीतल्या कारखान्यात काम करत होते औरंगाबादकडे पायी येणारे हे कामगार पायी चालून दमल्यानं रेल्वे रुळांवर झोपले होते काल पहाटे साडेपाचच्या सुमारास या मार्गावरुन मालगाडी गेल्यानं पंधरा मजूर जागेवरच चिरडले गेले तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत म्रतांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेतल्या जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सरकार मजुरांसोबत असून त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही मृतांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली जात असून कोणीही पायी चालत येऊ नये असं आवाहनही चौहान यांनी केलं आहे दरम्यान मध्यप्रदेश सरकारमधल्या मंत्री मीना सिंह यांनी काल औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथं दाखल जखमींची भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर रात्री औरंगाबादहून मध्यप्रदेशात गेलेल्या रेल्वेने सोळा मृतदेह पाठवण्यात आले या अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त रामकृपाल यांना सविस्तर तपासाचे आदेश रेल्वे मंडळानं दिले आहेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे या समितीला आपला अहवाल तीन दिवसात देण्यास सांगण्यात आलं आहे दर्घटनाग्रस्त कामगारांनी कंपनीतून निघण्यापूर्वी व्यवस्थापनाकडे कुठलीही परवानगी मागितली नव्हती तसंच प्रशासनाकडे परवान्याकरिता नोंदणीही केली नव्हती असं पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी स्पष्ट केलं आहे

ते म्हणाले

आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राजीनामा दिला पाहिजे अश्या प्रकारची मागणी या ठिकाणी करतो

उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या स्थलांतरित कामगारांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे ते औरंगाबाद इथं झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर बोलत होते ही अत्यंत द्रखद घटना असून कोणीही असा धोका पत्करू नये असं पवार यांनी म्हटलं आहे

तीन वाहनांमधून हे मजूर नांदेडला पाठवल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली

जिंतूर तालुक्यात संत्री तोडण्याचं काम हे मजूर करत होते

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

दरम्यान दररोज रुग्ण वाढण्याचं प्रमाण जास्त असलं तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही अधिक आहे

त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या चारशे अठ्याहत्तर झाली आहे शहरात काल आढळलेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव पोलिस दल एसआरपीएफ कॅम्पच्या त्र्याहत्तर पोलिसांचा समावेश आहे हे सर्व पोलिस नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं बंदोबस्तासाठी गेले होते तेथे त्यांना या विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे शहरातल्या संजयनगर परिसरात आठ जयभीमनगर आणि बेगमप्ऱ्यात प्रत्येकी चार बायजीप्ऱ्यात तीन शहाबाजार दोन तर भीमनगर न्यायनगर गारखेडा कटकट गेट सिकंदर पार्क म्कंदवाडी आणि खूलताबाद या भागात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे

या सर्व पोलिसांची यापूर्वी केलेली कोरोना विषाणू चाचणी नकारात्मक आली आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवल्याची माहिती भोकरदनचे उपविभागीय अधिकारी शिवक्मार स्वामी यांनी दिली

यामध्ये एक महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे हे सर्वजण आधीच्या अबचलनगर मधल्या बाधित रूग्णाचे निकटवर्तीय असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली नांदेड जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या अडतीस झाली आहे यापैकी चौघांचा मृत्यू झाला

यामुळे हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून संबंधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचं काम आरोग्य विभागानं सुरू केलं आहे

ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे गुरुवारी मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद कराव्यात तसंच बाधितांचा शोध चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं

काल द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान तीन न्यायमूर्तींच्या पीठानं राज्य सरकारांना दारूची थेट विक्री टाळण्यास सांगितलं दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर आणि दुकानसमोर एकावेळी जास्तीत जास्त पाच ग्राहक या अटींच्याआधारे गृहमंत्रालयानं टाळेबंदीच्या काळात दारूविक्रीला परवानगी दिली होती मात्र हे नियम पाळले जात नसल्यानं कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे

महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली स्थानिक पोलिसांच्या मदतीने तस्करांविरोधात कारवाई केली जात असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली

ते म्हणाले अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोड्रन सगळ्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि या परीक्षा न घेता यूजीसीच्या गाईडलाईन प्रमाणाने त्यांची ग्रेड आणि मार्क्स मेण्टेन करण्यासाठी यूजीसी जी गाईडलाईन दिलेली आहे ती फॉलो करत यूनिव्हर्सिटी त्यांना मार्क द्यावे अशा पद्धतीचे देखील भूमिका आम्ही सर्वांनी मिळून घेतलेली आहे

परंतू जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये नापास झालेले आहेत अपग्रेडेश देताना त्याविषयाच्या परिक्षा देखील पुढच्या वर्षी त्यांना द्यावे लागतील आणि या परीक्षा युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल प्रमाणे होतील

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं या उमेदवारांची घोषणा केली यामध्ये नांदेडचे डॉ अजित गोपछडे नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले सोलापूर जिल्ह्यातले रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे

उपसमिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचना शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल अशी माहिती पवार यांनी दिली

वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरातही शून्य पूर्णांक तीस शतांश टक्के वाढ झाली आहे एक मे पासून हे नवे दर लागू झाले आहेत

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले कोरंन्टाइन परिसर सोडून इतर ठिकानच्या बाजारपेठा भरल्या पाहिजेत आणि सोशियल डिसटंन्सींग व कायदे कानून पाळून व्यापार व्यवहार करायला व्यापाऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे खूप मोठा परिणाम झालेला आहे सद्या

परंतु तेवढ्यातच कामकाज होणार नाही

अश्या विविध गोष्टी काही तरी प्रमाणात सुरू केल्या गेल्या पाहिजे

त्यामुळे जिल्ह्यात टाळेबंदीला शिथिलता देऊन हळू हळू दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहल पाटील यांनी केली आहे काल त्यांनी जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांची भेट घेऊन ही मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे भोसले यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन प्राध्यापक विद्यार्थी पालक यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणूला संकट न समजता आव्हान समजून स्वीकारावं आणि अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केला

माजलगाव धारूर परळी या तालुक्यातल्या काही गावात या साथीचे रूग्ण सध्या आढळून येत आहेत जिल्हा आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून या तालुक्यासह इतर तालुक्यात देखील साथ नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे

मात्र टाळेबंदी लागू झाल्यामुळे कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं टाळेबंदीत गेल्या तीस दिवसात जिल्ह्यातल्या निराधार लोकांना घरपोच पैसे वाटप करण्यात येत आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर गेल्या तीन दिवसात प्रत्येक गावात जाऊन स्थानिक सोसायटीचे चेअरमन सरपंच पोलिस पाटील यांच्या मदतीने निराधार लोकांना घरपोच पैसे वाटप केल्याने निराधार लोकांना खरा आधार जिल्हा बँकेमूळे मिळाला आहे त्या त्या तालूक्यात आज निराधाराला कुठल्याही रांगेत उभ न राहाता कुठलेही डिस्टन्स न तोडता घरपोच पैसे मिळाल्याचा आनंद होत आहे अरुण समूद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

या सर्व गाढवांना धारखेड ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात ठेवलं असून त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कंकाळ यांनी दिली

कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर साबण मास्क आदी साहित्य मज्रांना उपलब्ध करुन दिलं असून शारिरीक अंतर राखण्याचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हे व्हेंटिलेटर्स काल दोन्ही रूग्णालयांना सुपूर्द करण्यात आले

नाम फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भाऊराव मोरे यांच्या विनंती नुसार एक हजार गरजूंना जीवनावश्यक साहित्याचं प्रवण्यात आलं

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या अनेक गावातल्या महिला बचत गटांनीही मास्क तयार करुन त्याची विक्री केली